अभिनवता आणि सहकार्यातून ऊर्जेच्या नवीन जगात पाऊल टाकणं हा या परिषदेचा उद्देश आहे

इंधन तेल आणि वायू च्या क्षेत्रात भारताने अलीकडेच केलेल्या विविध समझोत्यांचं तसंच बाजारपेठेच्या चित्राचं सादरीकरण परिषदेत होणार आहे

चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार आणि तुणमूल काँग्रेसचे माजी खासदार कुणाल घोष यांची चौकशी सीबीआय आजही शिलॉग इथं करणार आहे हा चौकशीचा तिसरा दिवस आहे काल या दोघांनाही समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यात आले

नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवलेल्या हनिफची प्रकृती बिघडल्यामुळं त्याला शनिवारी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं प्राथमिक लक्षणानुसार त्याला ह्दयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं जातं पण शवचिकीत्सा अहवालातच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल पश्चिम रेल्वेतर्फे एक महिना चालणा या भारतीय रेल्वे गौरवशाली वारसा सोहळ्याला आजपासून सुरुवात होणार आहे

या प्रदर्शनात पश्चिम रेल्वेचा आदर्श तिहास विविध छायाचित्र आणि कलाकृतींच्या आधारे मांडला जाईल असं पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी सांगितलं भूवनेश्वर येथे सुरू असलेल्या महिलांच्या सुवर्ण चषक फुटबॉल आंतरराष्ट्रीय स्पधेत आज भारताचा सामना नेपाळ बरोबर होणार आहे